जागतिक आनंद दिन आणि जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन ऑस्टिन दौरा भारत आणि अमेरिकेनं संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शवली आहे संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्या दरम्यान आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं बैठक झाली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील ऑस्टिन यांचा भारत दौरा यादृष्टिनं अमेरिकेची वचनबद्धता दर्शवतो असं ते म्हणाले भारत प्रशांत क्षेत्र मुक्त असावा आणि आफ्रिका कमांडच्या मुद्यावरही चर्चा झाल्याचं सिंह म्हणाले तर वैश्विक भागिदारीसाठी तसंच भविष्यातील आव्हानांविरुद्ध दोन्ही देश मिळून काम करतील अशी ग्वाही ऑस्टिन यांनी यावेळी बोलताना दिली तत्पूर्वी ऑस्टिन यांनी आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीतील युद्ध स्मारकाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली त्यानंतर ते संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह विज्ञान भवनाकडे रवाना झाले तिथे त्यांना तिन्ही सेनादलांतर्फे मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला यानंतर उभय संरक्षणमंत्र्यांदरम्यान बैठक झाली दरम्यान ऑस्टिन यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली भारत आणि अमेरिकेदरम्यान धोरणात्मक भागीदारीबाबत या प्रसंगी चर्चा झाली काल रात्री ऑस्टिन यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही भेट घेतली

परंतु गेले काही दिवस नव्याने कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या देशात सातत्यानं वाढत आहे

लसीच्या मात्रा धेऊन जाणारे विमान आज पहाटे तिथल्या विमानतळावर उतरलं काल सोलोमन बेटांवर भारतीय बनावटीच्या लसीच्या मात्रा पोहोचविण्यात आल्या

जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नुकतंच सांगितलं आहे नेपाळ भारतात विकसित झालेली कोवॅक्सिन या लसीच्या वापरास नेपाळनं मान्यता दिली आहे त्यामुळे भारत बायोटेकनं विकसित केलेल्या लसीच्या वापरास मण्यात देणारा हा तिसरा देश ठरला आहे भारताबरोबरच सध्या झिंबाब्वे इथंही या लसीचा वापर करण्यात येत आहे

या कार्यक्रमाविषयीची आपली मते विचार आणि विविध सकारात्मक उपक्रमांविषयीची माहिती नमों एप तसाच माय जी ओ व्ही या खुल्या मंचावर पाठवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे

नवी दिल्ली इथं कॉस्टीटयूशन क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा उपस्थित होते

त्यामध्ये सुप्रिया सुळे सुभाष भामरे हीना गावित अमोल कोल्हे या महाराष्ट्रातील चार खासदारांसह शशी थरूर निशिकांत दुबे अजय मिश्रा राम मोहन नायडू यांचा तर राज्यसभेतील विश्वंभर प्रसाद निषाद आणि छाया वर्मा यांचा समावेश आहे

आनंद दिन आज जागतिक आनंद दिन आहे

तेव्हापासून जगभर हा आनंद दिन साजरा केला जातो आपल्यातील साम्य शोधत एकमेकांच्या बरोबर असणं अर्थात अधिक आनंदी असणं असं या वर्षीच्या आनंद दिनाचं मुख्य सूत्र आहे जगातील आनंदी देशांच्या ताज्या यादील फिनलंडनं सलग चौथ्या वर्षी आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या असून जीवनातील सर्व नकारात्मक भावना बाजूला सारत आनंदाचं महत्त्व जाणून घ्यावं आणि आनंदी जगण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं आहे साकात्मक दृष्टीकोन निरामय जीवनशैली पापभिरू जगणं यामुळे जगण्यातील आनंद वृक्षिंगत होत जातो असं त्यांनी आज सकाळी केलेल्या आपल्या ट्वीटमालिकेमध्ये म्हटलं आहे

पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली

यावेळी कॅप्टन मनोज पांडे यांचे कुटुंबीय तसंच ज्येष्ठ लष्करी अधिकारी निवृत्त लष्करी अधिकारी आणि सरकारी कर्मचारी उपस्थित होते हे स्मृतीस्थळ सूर्य कमांडच्या सहकार्यानं बांधण्यात आलं आहे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे दोन दिवसांच्या सेन्ट्रल कमांड लखनौच्या दौऱ्यावर आले आहेत त्यांनी सेन्ट्रल कमांड मुख्यालयाला भेट दिली लष्कर प्रमुखांनी समकालीन आणि उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी क्षमता वर्धन आणि परिचालन परिणामकतेसाठी चालू असलेल्या प्रयत्नांविषयी समाधान व्यक्त केलं याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार